लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत घघ्यात आला

येत्या तीन दिवसात या भागात उष्णतेची लाट कायम राहील असा श्वारा हवामान विभागानं दिला आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी केंद्रानं दिल्ली शिमला म्हैसूर अहमदाबाद आणि रांची या पाच शहरांची निवड केली आहे प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची सलग दुस यांदा निवड झाल्यावर सरकारनं हाती घेतलेला हा पहिलाच भव्य कार्यक्रम आहे

योग ही आता जन चळवळ बनली आहे असं ते म्हणाले यंदा प्रथमच ब्रिटीश संसदेतल्या खासदारांना योगाची प्रात्यक्षिकं देण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली योग प्रशिक्षणकेंद्र प्रशिक्षक त्याचप्रमाणे योग साधना कार्यक्रमांसंदर्भात सामान्य जनतेला माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयानं मोबाईल ऍप सुरु केलं आहे या ऍप वर योग प्रशिक्षक आपली नोंदणी करू शकतात यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला त्यांना मदत होणार आहे